ते काल या चर्चेच्या सहाव्या फेरीनंतर पत्रकारांशी बोलत होते वीज वापरावर शेतकऱ्यांना राज्य सरकारांकडून मिळणारं अनुदान पूर्वीप्रमाणे कायम ठेवावं तसंच पिकांचे खुंट जाळल्यास शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद असलेल्या प्रद्षण नियंत्रण अध्यादेशातही दुरुस्ती करावी या दोन मागण्या मान्य केल्या असून किमान हमी भाव तसंच तीन क्रेषी कायद्यांवर येत्या चार तारखेला होणाऱ्या प्रढच्या बैठकीत चर्चा होईल अशी माहिती तोमर यांनी दिली किमान हमी भाव कायम राहणार असल्याचं लेखी आश्वासन देण्यास केंद्र सरकार तयार असून शेतकरी मात्र या आश्वासनाला कायद्याच्या चौकटीत बसवण्याच्या मागणीवर ठाम असल्याचं तोमर यांनी सांगितलं

ते काल अहमदनगर इथं पत्रकारांशी बोलत होते खासदार शरद पवार यांचा कायद्याला विरोध नसून विधेयक मांडण्याच्या पद्धतीला विरोध असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं पवार क्रषी मंत्री असताना त्यांनी या विधेयकासाठी समिती तयार केली होती या कायद्याचा मसूदाही तयार झाला होता मात्र ते राज्यसभेचे सदस्य असूनही या विधेयकावर चर्चा होत असताना गैरहजर का राहिले याचं उत्तर शोधावं असंही पटेल म्हणाले दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राज्यातले शेतकरी येत्या तीन जानेवारीला दिल्लीला जाणार आहेत महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉ नामदेव गावडे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या तुकड्या दोन जानेवारीला नाशिक इथं एकत्र जमून नागपूरमार्गे दिल्लीला रवाना होतील असं त्यांनी सांगितलं

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे यापूर्वी ही विमानसेवा आजपर्यंत स्थगित करण्यात आली होती ही स्थगिती आता आणखी आठवडाभर वाढवण्यात आली आहे

वाशिमचे जिल्हा अधीक्षक क्रषी अधिकारी शंकर तोटावार यांनी या मोहिमेत सहभागी होत नागरिकांना त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

ते काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते पोलीस मन्ष्यबळाच्या तुलनेत निवासस्थानं उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं

यासंदर्भातली मार्गदर्शक सूचना राज्य सरकारनं काल जारी केली दरम्यान कोरोना विषाणूचं संकट संपलेलं नसून राज्यातल्या जनतेनं नववर्षाचं स्वागत शांततेनं आणि साधेपणानं करण्याचं आवाहन ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे

जमावबंदी असली तरी रात्री घराबाहेर जावून औषधं आणणं जेवण आणणं यावर बंधन नसून सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर मात्र बंधन असल्याचं देशमुख यांनी सांगितलं या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यभरातल्या सर्व पोलिस आय़क्त आणि अधिक्षकांना दिल्याचंही ते म्हणाले

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गर्दी होऊन कोविडचा प्रादूर्भाव होऊ शकतो या अनुषंगानं हा निर्णय घेतला असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी नागरिकांना घरात राहूनच सरत्या वर्षाला निरोप देण्यास सांगितलं आहे ते म्हणाले यावर्षी नविन वर्षाच्या आगमनावर प्रत्येक वर्षाप्रमाणे आनंद आपण साजरा करणार आहोत मात्र कोरोनाच्या प्रार्दभावाने राज्य शासनाने नियमावली तयार केलेली आहे आपण जास्त प्रमाणात लोकांनी गोळा होवून या प्रकाराचा आनंद साजरा करु नये साध्या पद्धतीने आपल्या कुटुंबासोबत घरातच राहून आपल्याला आनंद साजरा करायचा आहे

विवरण पत्र भरण्याला मुदतवाढ देण्याची यंदाची ही तिसरी वेळ आहे वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीचे वार्षिक विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदतही दोन महिने वाढवण्यात आली आहे

याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याबाबत घोषणा केली होती

औरंगाबाद जिल्ह्यात दोन तर जालना लातूर बीड आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला

औरंगाबाद पोलीस आयुक्तांना या मागणीचं निवेदन परिषदेच्या वतीनं सादर करण्यात आलं या घटनेच्या निषेधार्थ काल भाजपच्या वतीनं पक्षाचे नेते चंद्रशेखर बानवकुळे यांच्या नेतृत्वात औरंगाबाद इथं क्रांती चौकात निदर्शन करण्यात आली दरम्यान राष्टवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत भाजपनं राजकीय फायद्यासाठी रचलेलं हे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला स्वतः महेबूब शेख यांनी नार्को चाचणी करण्याची मागणी पोलिसांकडे केली असल्याचं तपासे यांनी सांगितलं महेबूब शेख यांनीही यावेळी आपली बाजू माध्यमांसमोर मांडली परभणी जिल्ह्यातला पोलिस कर्मचारी विनायक भोपळे याला जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी काल निलंबित केलं

लातूर जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी महसूल मंडळ निहाय अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था तहसील कार्यालयामध्ये केली होती नांदेड तसंच परभणी जिल्ह्यात उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे कालपर्यंत दाखल अजाँची आज छाननी होणार आहे

त्यात बदल करुन या हद्दीतली आचार संहिता रद्द करण्यात आली आहे

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा वेग मंदावल्याने तसंच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानं हा निर्णय घेतल्याचं मुंडे यांनी सांगितलं

प्लॉटची नोंद नगर पालिकेच्या मालमत्ता पुस्तिकेत करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती

राज्यात प्रथमच नांदेड जिल्ह्याने अशा प्रकारे हा कोड तयार केला आहे